आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता नेमकेपणा आणि बिनचूकपणा यावा आणि इतर प्रक्रियाही सुरळीत तसंच पारदर्शक असावी यादृष्टीनं या बैठकीत चर्चा होणार आहे आशियाई निवडणूक भागधारक मंचाची चौथी बैठक आज श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं सुरु होत आहे

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अधिनी कुमार बैठकीत भारताचं प्रतिनिधीत्व करतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेत एक परिवर्तन घडून आल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एक अहवालात नमूद करण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे

या काळात सरकारनं इतरही अनेक बाबतीत विविध सुधारणा घडवून आणल्या तसंच व्यवस्थाही अतिशय स्वच्छ आण पारदर्शक झाली असंही जेटली यांनी म्हटलं आहे

अफगाणिस्तानमधला इस्लामिक स्टेटचा प्रमुख अब् साद अरहबी नांगरहार प्रांतात दहशतवादी गटांच्या छावण्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा महासंचालनालयानं काबुलमध्ये सांगितलं की गेल्या शनिवारी रात्री अफगाण सरकारने इतर राष्ट्रांच्या मदतीनं केलेल्या या कारवाईत आणखी दहा दहशतवादी ठार झाले या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र नष्ट केली असल्याचंही त्यांनी सांगितलं

अणद्रेच्या नातेवाईकाकडून जप्त केलेल्या पिस्तुलातून ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयनं केला आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेला अन्य आरोपी शरद कळसकर आणि अणदुरे यांची एकत्रित चौकशी आवश्यक असल्याचंही सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भालाफेपट् नीरज चोप्रा आज अंतिम फेरीत खेळणार आहे

सिंधू आणि सायना नेहवाल उपात्य फेरीचे सामने खेळतील